कारगिल विजय दिवस आज संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येत आहे

सरकार आणि खासगी कंपव्यांच्या परस्पर समन्वयानं वंचित घटकांचा विकास करणं शक्य असल्याचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात पुकारलेलं आंदोलन आजही अनेक भागात सुरूच

भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार असल्याचं उत्तर लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल बलबीर सिंग यांनी म्हटलं आहे कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधल्या द्रास इथं युद्धस्मारकाजवळ ते वार्ताहरांशी बोलत होते सैनिकांचा संघर्ष आणि योगदानाचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले जम्मू काश्मीरमधली परिस्थिती यावर्षी नियंत्रणात असून लष्कराचं कमीत कमी न्रुकसान झाल्याचं सिंग यांनी नमूद केलं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनीही कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना अभिवादन केलं आहे भारतीय जवानांनी शांतता भंग करणाऱ्यांना योग्य प्रत्यूत्तर दिलं तसंच त्यांनी देशाची सुरक्षा सुनिश्चित केली असं पंतप्रधानांनी टिवटर संदेशात म्हटलं आहे नागपूर इथल्या सिव्हिल लाईन्स इथल्या माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी असलेल्या कारगिल सैनिक वसतिग्रहामध्येही आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला कारगिल युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानवर विजय मिळविला अतिशय विपरित परिस्थितीमध्ये झालेलं हे युद्ध जगातील सर्वात कठीण युद्ध होतं देशाच्या रक्षणासाठी भारतीय सैनिकांनी दिलेलं बलिदान मोलाचं असून कारगिल युद्धामध्ये मिळविलेल्या विजयाच्या शौर्यगाथा युवकांना प्रेरणा देणाऱ्या आहेत असं प्रतिपादन कर्नल सुरेश सिंधू यांनी केलं कारगिल युद्धाची प्रतिकृती असलेल्या कारगिल स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते देशातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याबरोबरच राष्ट्रीय विकासाच्या कामी अवकाश तंत्रज्ञानाद्वारे सहाय्य व्हावं यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो प्रयत्नशील राहिली आहे उपग्रहांकडून प्राप्त माहिती आणि सेवांच्या माध्यमातून दूरचित्रवाहिन्यांचं प्रसारण डीटीएच सेवा एटीएम दूरस्थ शिक्षण हवामानविषयक महत्वाच्या सूचना मासेमारीसाठी उपयुक्त क्षेत्रांची ओळख अशा विविध सुविधा उपलब्ध झाल्या आहेत प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं अवकाश तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अंतराळ विभागानं तज्ञांचा कार्यकारी गट स्थापन केला आहे तसंच एक क्रती आराखडा तयार केला आहे

अवकाश तंत्रज्ञान आधारित एप्लिकेशन्सची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमही राबविण्यात आले अवकाश आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत केंद्र सरकार विद्यार्थिर्नीना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहन देत आहे शाळेत आणि शाळेबाहेर विद्यार्थिनी सुरक्षित रहाव्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यातील आत्मविश्वास टिकून रहावा या उद्देशानं हे प्रशिक्षण दिलं जातं

व्यापारात संतुलित वृद्धी करण्यासाठी किरकोळ व्यापार धोरण तयार करण्याचा सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री श्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं आहे ते काल नवी दिल्ली इथं व्यापाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते या संदर्भात आपण ग्राहक व्यवहार मंत्र्यांना पत्र लिहलं आहे असं ते म्हणाले किरकोळ क्षेत्रात थेट परकीय ग्रंतवण्रकीला परवानगी देताना सरकार लहान किरकोळ व्यापाऱ्यांच्या हिताचं रक्षण करेल अशी ग्वाही त्यांनी दिली

सरकार आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयानं वंचित घटकांचा विकास करणं शक्य आहे खासगी कंपन्यांकडं असलेलं कौशल्य आणि शासकीय यंत्रणांचा एकत्रित वापर करून समाजातील मागास भागात विकासाची कामं करण्यासाठी सहभाग या उपक्रमाची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे असं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं सांगितलं

शासन आणि खाजगी संस्थांद्वारे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांद्वारे एकत्रित राबविण्यात येणाऱ्या सहभागांतर्गत विविध सामंजस्य करार करण्यात आले या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री श्री विष्णू सावरा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री प्रवीण परदेशी इ मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले की यापूर्वी खासगी संस्थांच्या मदतीनं सरकारनं राज्यातील एक हजार गावांचा कायापालट करण्याचं काम हाती घेतलं आहे विकासाच्या निकषांची सर्वात कमी मानांकनं असलेली गावं यासाठी निवडण्यात आली आहेत या गावात अतिशय चांगलं काम होत आहे लवकरच या गावांना जागतिक दर्जाची विकासाची मानांकनं प्राप्त होतील असा विश्वासही श्री फडणवीस यांनी व्यक्त केला यावेळी एकूण अकरा सामंजस्य करार करण्यात आले नव्यानं उभारला जाणारा दिल्ली मुंबई हरित महामार्ग हा मागास भागातून जात असल्यानं बांधकामाच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते या महामार्गावर राजस्थानात अनेक ठिकाणी विमानं उतरू तसंच उड्डाण करू शकतील असं श्री गडकरी यांनी सांगितलं

अकोल्याचे भाजप खासदार श्री संजय धोत्रे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात प्रकारलेलं आंदोलन आजही अनेक भागात सुरू आहे नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड इथं पुणे इंदूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलं आहे जालना औरंगाबाद मार्गावर बदनापूर इथं चक्का जाम आंदोलन सुरू आहे या मार्गावर अनेक वाहनांवर दगडफेक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी एकही बस धावली नाही त्यामुळं रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होऊन त्यांची गैरसोय होत आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे दरम्यान कळ्मन्ररीचे आमदार डॉ संतोष टारफे यांची चारचाकी गाडी काल रात्री हिंगोली इथं अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली आग वेळीच विझवण्यात आल्यानं अनर्थ टळला मात्र कारचं मोठं नुकसान झालं बुलढाणा जिल्ह्यातही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे काल बुलढाणा नजिक वायझडी धरणामध्ये काही तरूणांनी पाण्यात उतरून आंदोलन केलं पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची जामिनावर सुटका केली सिंधुद्गर्ग जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येत असून अनेक ठिकाणी रस्त्यालगतची झाडं तोडून रस्त्यावर टाकण्यात आली आहेत जिल्ह्यात बस वाहतूकही पूर्ण बंद असून शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे दरम्यान नवी मुंबईत काल पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर आज नवी मुंबईतही मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे काही भागात आजही तणावपूर्ण वातावरण असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे व्रक्ष लागवड आणि संगोपनासाठी प्रशासकीय विभागांना समर्पित निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे

श्री म्रनगंटीवार म्हणाले की वन विभागास वृक्ष लागवडीच्या मर्यादा असल्यामुळं वनीकरणाचा भरीव कार्यक्रम वनेत्तर क्षेत्रात घेण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी राज्य सरकारचे सर्व प्रशासकीय विभाग केंद्र सरकारकडील रेल्वे प्रशासन राष्ट्रीय महामार्ग संरक्षण विभागाच्या आणि इतर केंद्रीय विभागांच्या आस्थापनांच्या जागेवर व्रक्ष लागवड करण्यात येणार आहे या सर्व यंत्रणांना ठराविक उद्दिष्ट देऊन वृक्ष लागवड कार्यक्रम राबविताना वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी समर्पित निधी उपलब्ध करून देणं आवश्यक होतं तशी मागणीही वेळोवेळी राज्यभरातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अधीन सार्वजनिक उपक्रम असलेल्या पॉवर फायनाव्स कॉर्पोरेशनतर्फे नागपूर वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट

एल

सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी हा निधी दिला जाणार आहे

क्रियायुक्त सांडपाण्याचा वापर ऊर्जा प्रकल्पातील राख हाताळणी आणि शीतलीकरण अशा विशिष्ट कार्यासाठी करून ऊर्जा निर्मितीसाठी स्वच्छ पाण्यावरचं अवलंबित्व कमी करणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे महानिर्मितीला सांडपाण्याचं वितरण केल्यानं नागपूर महानगरपालिकेसही आर्थिक मोबदला प्राप्त होणार आहे बचत गटाच्या महिलांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेवून गावात रोजगार निर्मिती करण्याचे प्रयत्न करावेत असं आवाहन दर्याप्रर मतदार संघाचे आमदार श्री रमेश ब्रंदिले यांनी नरदोडा इथं केलं